त्यांच्या भारत दौ यामुळे द्विपक्षीय संबंधाचं नवं पर्य सुरु झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली

अमेरिका नेहमीच भारताचा सच्चा आणि निष्ठावंत मित्र राहील भारतानं केलेल्या भव्य स्वागतानं आपण भारावून गेलो आहोत असं ट्रम्प यावेळी म्हणाले भारताची प्रगती आणि भारताची एकता संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असून अमेरिकेला भारताचा आदर वाटत असल्याचं ते म्हणाले दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिका एकत्रितपणे काम करतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी त्यांनी महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वामी विवेकानंद यांचं स्मरण केलं आज दूपारी पावणे बाराच्या सुमाराला अहमदाबाद विमानतळावर ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं त्यानंतर ट्रम्प आणि मोदी यांनी रोड शो मध्ये भाग घेतला आणि नंतर साबरमती आश्रमाला भेट दिली आश्रमात ट्रम्प यांनी चरख्यावर सूत कताईचाही प्रयत्न केला राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी शेतक यांना कर्जमाफी मिळत नसल्यानं त्यासंदर्भात चचेंची मागणी केली

या संदर्भात चर्चेची मागणी विरोधकांनी केली

पुष्पसेन सावंत आणि किसनराव राऊत या माजी विधानसभा सदस्यांच्या दुःखद निधनाबद्दल सभागृहामधे शोक प्रस्ताव मांडण्यात आला शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्यांवर विधानपरिषदेतही आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज तेराव्या मिनिटालाच दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं या दोन्ही प्रश्रांवरचे स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यापूर्वीच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हे दोन्ही स्थगन प्रस्ताव फेटाळले

गोपिकीशन बाजोरिया अनिकेत तटकरे अनिल सोले दत्तात्रय सावंत आणि सुधीर तांवे यांची तालिका सभापती म्हणून सभापतींनी नियुक्ती केली त्यापूर्वी आज कामकाज सुरू होताच विधानपरिषदेच्या सभागृहनेतेपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही घोषणा केली क्ख्यात गुंड रवी पूजारीला पोलिसांनी सेनेगलमधून आज पहाटे भारतात आणलं खंडणी हत्या आणि तिर अनेक गुन्ह्यांचे आरोप त्याच्यावर आहेत गेल्यावर्षी सेनेगल पोलिसांनी त्याला अटक केली होती तेव्हापासून त्याच्या प्रत्यर्पणाचे प्रयत्न सुरू होते मात्र तिकडच्या स्थानिक न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर रवी पुजारी सेनेगलमधून दक्षिण आफ्रिकेला पळून गेला होता मात्र काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि सेनेगल पोलिसांनी संयुक्त कारवाईत त्याला पकडलं आणि सेनेगलमध्ये पाठवलं होतं बेंगळुरू पोलिसांनी त्याला फ्रान्समार्गे भारतात आणलं

न्यूझीलंडच्या टीम सौदीनं पाच तर ट्रेंट बोल्टनं चार गडी बाद करत भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडलं विजयासाठी आवश्यक नऊ धावा केवळ दहा चेंडूत पूर्ण करत न्यूझीलंडनं भारतावर दहा गडी राखून विजय मिळवला आज घराघरातून वाचन संस्कृती लोप पावत आहे तेव्हा युवकांना वाचनाची आवड लावणं गरजेचं आहे असं मत चंद्रप्रमधल्या राज्यस्तरीय साहित्य सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप प्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ रविंद्र शोभणे यांनी व्यक्त केलं तर साहित्य क्षेत्रातल्या वस्तिशाली परंपरेचे आम्ही पाईक आहोत याचा सर्वाधिक आनंद आहे अशी प्रतिक्रिया अभिनेत्री स्पुहा जोशी यांनी व्यक्त केली

दोन प्रवासी वाहक आणि चालक गंभीर असल्याचं एसटी महामंडळाचे वाहतूक निरीक्षक संजीव डिसोजा यांनी सांगितलं जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत